या दहा राज्यांच्या प्रयत्नातून कोरोनाला हरविलं तर देश जिंकेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केला दरम्यान महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये स्रू करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले राज्यातील मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून मुंबईतील धारावी वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबददल सर्वंत्र कौत्क होत आहे मात्र अज्नही लढाई संपली नाही कोरोनाची द्सरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्री ठाकरे यांनी सांगितले

सलग चार दिवस दररोज साठ हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळल्यानंतर आज या संख्येत घट झाली आहे

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आपल्या कार्यकाळाशी संबंधित प्स्तक मालिकेतलं तिसरं पुस्तक आज प्रकाशित केलं संरक्षणमंत्री राजनाथसिंह तसंच माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आणि नायड् यांच्या उपस्थितीत या प्स्तकाचं प्रकाशन करण्यात आलं

शेतकरी विद्यार्थी य्वक प्रशासक तसंच शास्त्रज्ञांशी संवाद साधणं आपल्याला आवडत असल्याचं नायडू यांनी यावेळी सांगितलं

त्याअन्षंगाने नागपूर जिल्हयात शहरी भाग वगळता या वर्षाचा गणेशोत्सव आणि इतर सण शक्यतो सार्वजनिक स्वरूपात साजरे न करता वैयक्तिक किंवा घरगुती स्वरूपात साध्या पध्दतीने साजरे करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे नागरिकांनी सार्वजनिक गणेशोत्सवा ऐवजी घरच्या घरी साध्या पध्दतीने हा उत्सव साजरा करावा आणि प्रशासनास सहकार्य कराव अस आवाहन नागप्रचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे नागपूर जिल्हयात शहरी भाग वगळता सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करावयाचे झाल्यास काही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत त्यात सार्वजनिक मंडळांनी महापालिका स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणान्सार यथोचित प्र्व परवानगी घेणे आवश्यक राहील गणेशाच्या मूर्तीची ऊंची मंडळाकरीता चार फ्ट तर घरग्ती दोन फ्टांच्या मर्यादेत असावेत दर्शनाची सुविधा ऑनलाईन केबल नेटवर्क वेबसाईट आणि फेसब्क इत्यादी दवारे उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी मंडपामध्ये निर्जंत्कीकरणाची तसच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी याचबरोबर श्रीच्या आगमन आणि विसर्जन मिरवण्का काढण्यात येऊ नयेत इत्यादि बार्बीचा समावेश आहे

या अंतर्गत प्राप्त अर्जामधून राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या दिव्यांग कल्याण राज्य प्रस्काराची निवड करण्यात येईल

याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतीनिधी व्हॉईस कास्ट कोविड विषाणूच्या प्रतिबंधासाठी स्वदेशी बनावटीच्या कोवॅक्सिन या लसीसाठी मानवी चाचणी करण्याची प्रक्रिया नागप्रातील रेशीमबाग स्थित गिल्ल्रकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे स्रुवात झाली आहे

या व्यक्तीवर या लसीचे कोणतेही द्ष्परिणाम झाले नाही

जर हे अँटीबॉडीजच प्रमाण चांगलं सफिशियन्टरित्या वाढलं तर मग आपण म्हणू शक् की ही वॅक्सिन सक्सेसफ्ल होत आहे

यापैकी महाराष्ट्रातील नागपूर केंद्रावर हया चाचण्या होत आहे

एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले मूळ नागपूरचे सुपुत्र असलेले वैमानिक कॅप्टन दीपक साठे यांच्यावर आज विक्रोळीच्या टागोर नगर येथील विद्युतदाहिनीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले तत्पूर्वी भाभा रूग्णालयातून साठे यांच पार्थिव अंत्यदर्शनासाठी चांदिवली येथील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आलं दिल्ली विदयापिठाचे माजी प्राध्यापक जी

साईबाबा यांनी त्यांच्या आईच्या अंत्यसंस्कारानंतरच्या धार्मिक विधींना उपस्थित राहण्यासाठी दाखल केलेल्या पॅरोल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठान राज्य सरकारला नोटीस बजावली आहे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन साईबाबा सध्या नागपूर केंद्रीय कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल्यांच्या टिपागड दलमचा विभागीय समिती सदस्य यशवंत बोगा यास त्याची पत्नी शारदा हिच्यासह काल पोलिसांनी अटक केली

सदया तो टिपागड दलमचा डीव्हीसी होता

विकासाच्या आड येणाऱ्या नक्षल्यांना पोलिस विभागाकड्न चोख प्रत्युतर दिले जाईल त्याम्ळे नक्षल्यांनी आत्मसमर्पण करुन म्ख्य प्रवाहात यावे असे आवाहन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले गोक्ळ अष्टमी अर्थात कृष्ण जन्माष्टमी चा सण आज सर्वत्र साधेपणाने सजरा केला जातो आहे भगवान विष्णूचा आठवा अवतार असलेल्या कृषणाचा जन्म कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरा केला जातो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा सन साधेपणाने साजरा केला जात आहे विदर्भात चांगला पाऊस झाल्याने बहतांश जलाशयांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे ब्लडाणा जिल्ह्यात सतत होत असलेल्या पावसाम्ळे खडकपूर्णा धरणातून पाणी सोडण्यात येत असून हे पाणी परभणी जिल्ह्यातल्या येलदरी धरणात येत आहे दरम्यान अमरावती जिल्ह्यातील एक मोठा प्रकल्प असलेल्या अप्पर वर्धा जलाशयात आजच्या तारखेत द्पट जलसाठा तयार झालेला आहे त्याम्ळे अमरावतीकरांना चांगला दिलासा मिळालेला आहे

मी

गोसिख्र्द प्रकल्पातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू आहे आलापल्ली भामरागड मार्ग प्लावर पानी आल्यानं द्पार पर्यन्त बंद होता मात्र सायंकाळी हा मार्ग वाहत्कीसाठी सुरू करण्यात आला आहे